ध्रळे अर्ज मागे घेण्याची मुदत उद्यापर्यंत असल्यामुळे आता बंडखोरांना शांत करण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत महायुतीच्या उमेदवारांविरुध्द बंडखोरी करणाऱ्यांना शांत करण्यासाठी भाजपा नेते गिरीष महाजन कालपासून धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्याच्या विशेष दौऱ्यावर आहेत दरम्यान धुळ्याचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी राष्ट्रवादी कॉप्रेसच्या आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे री निवडणूकीसाठीच्या जिल्हानिहाय आढावा मालिकेत आज आपण ऐकणार आहोत ठाणे आणि बीड जिल्ह्याचा आढावा

हा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो शिवसेनेला राज्यात पहिल्यांदा सत्ता ठाणे महानगरपालीकेतच मिळाली होती

या जिल्ह्यात परळी गेवराई माजलगाव बीड आष्टी केज हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात

यंदाही पुन्हा परळीतून या बहिण भावांचा सामना रंगणार आहे बीड मधून शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादीकडून संदीप क्षीरसागर या काका पुतण्यांमध्ये लढत होत आहे राष्ट्रवादीने तिकीट जाहिर करूनही भाजपात प्रवेश केलेल्या नमिता मुंदडा यांना राष्ट्रवादीचे पृथ्वीराज साठे यांनी आव्हान दिलं आहे माजलगावमधून भाजपाचे रमेश अडासकर आणि राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंखे तर गेवराईतून भाजपाचे लक्ष्मण पवार आणि राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडीत यांच्यामध्ये थेट लढत होत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी प्रसाद पाठक पूणे कोथरुड पुण्यातील कोथरुड मतदारसंघातील भाजपा उमेदवार चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा व्यक्त करणारे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रवक्ते आनंद दवे यांनी जारी केलेले पत्र ही महासंघाची अधिकृत भूमिका नाही असं या महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी काल सांगितल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे दवे यांना महासंघाचे प्रवके पदावरुन काढून टाकण्यात आल्याचं सांगून ते म्हणाले की महासंघाने पाटील यांना कोणताही अधिकृत पाठिंबा जाहीर केलेला नाही पदवीधरशिक्षक पूणे पदवीधर मतदारसंघ आणि पूणे शिक्षक मतदार संघासाठी नव्यानं मतदारयादी करायची असल्यानं प्रत्येकानं नव्यानं मतदार नोंदणी करावी असं आवाहन विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी काल केलं या संदर्भात विभागातल्या पुणे सातारा सोलापूर कोल्हापूर सांगली जिल्ह्यातल्या निवडणूक आयोगानं मान्यता दिलेल्या सर्व पक्षांच्या आणि शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते

राज्य आणि केंद्र शासनाची कार्यालये निमशासकीय कार्यालये महामंडळे मंडळे सार्वजनिकउपक्रम बँका आर्दींनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील मुंबई मतदानावेळी बोटावर लावण्यासाठी म्हैसूर शाईच्या तीनलाख बाटल्यांचं वाटप जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात येत आहे

या सर्व केंद्रावर म्हैसूर शाईच्या बाटल्या पोहोचविण्याचं काम सुरु आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात राष्ट्रपती देशात झपाटयानं विकास होत असून पाच लाख कोटी डॉलर्स अर्थव्यवस्थेचं देशाचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी काल व्यक्त केला भारतीय कंपनी सचिव संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते सक्षम निष्पक्ष आणि व्यावसायिक तत्वानं चालणारी प्रशासन व्यवस्था उभी करायच्या प्रक्रियेत कंपनी सचिवांवर मोठी जबाबदारी असते म्हणूनच त्यांच्याकडून अपेक्षाही आहेत असं कोविंद म्हणाले करार बंगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली या भेटीनंतर दोघांच्या उपस्थितीत संरक्षण परिवहन दळण वळण संस्कृती यासह सात करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या हिरवेफटाके तीस टक्के कमी धूर करणारे हिरवे फटाके यंदाच्या दिवाळीत बाजारात उपलब्ध होणार आहेत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी काल नवी दिल्लीत ही घोषणा करताना या फटाक्यांचे नमुने दाखवले

जावडेकर पर्यावरण सुरक्षेसह विकास ही सरकारची भूमिका असून पर्यावरणवादी संस्था आणि संघटनांशी आमची सतत चर्चा सुरु असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल लखनौ शि पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं

दिल्ली मेट्रो कामाच्या वेळीदेखील वृक्ष तोडीला असाच विरोध झाला होता मात्र तोडण्यात आलेल्या एका झाडाच्या मोबदल्यात पाच झाडे लावण्यात आल्यानं वाहतूक सुविधेसह पर्यावरण संतूलन साधले गेल्याचे जावडेकर म्हणाले दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आरे कॉलनी भागाला वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी शुक्रवारी नकार दिल्यानंतर पर्यावरण प्रेमींच्या काल पुन्हा नव्याने दाखल याचिकेवर तातडीची सुनावणी झाली त्यावेळी वृक्षतोडीला स्थगिती द्यायला काल उच्च न्यायालयानं नकार दिला दरम्यान आरे वाचवा अशी हाक देत अनेक पर्यावरण प्रेमींनी काल आरे कॉलनीमध्ये आंदोलन केलं

याठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आली आहे झाडं तोडण्यास सुरुवातही झाली आहे पीएमसी पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेतील चार हजार कोटींडून अधिक रक्कमेच्या अपहारासंदर्भात बँकेचे माजी अध्यक्ष वरयाम सिंग यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं काल अटक केली या प्रकरणातील ही चौथी अटक आहे

या संपामुळे बंद पडेलेली कंटेनर वाहतूक पुन्हा सुरळित सुरू करण्यात आली आहे जेएनपीटी प्रशासनानं मालवाहतूकदारांना बंदरामध्ये समभागधारक म्हणून मान्यता दिली आहे

परभणी परभणी महानगरपलिकेच्या अधिकाऱ्यांनी काल स्वच्छ भारत मोहिमे अंतर्गत शहरातल्या शारदा महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांशी प्लास्टीक मुक्ती संदर्भात संवाद साधला सर्वच नागरिकांनी प्लास्टीकचा वापर टाळावा कापडी पिशव्या वापराव्यात तसच प्लास्टीक कचरा गोळा करून महापालिकेच्या घंटागाडीत टाकावा असं आवाहन आयुक्त रमेश पवार यांनी यावेळी केलं पालघर मतदार जनजागृतीसाठी पालघरमध्ये आज मतदार जागृती दौडचं आयोजन करण्यात आलं आहे जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी डॉ कैलास शिंदे यांच्या उपस्थितीत शहरातल्या स

कदम महाविद्यालयातून या उपक्रमाला सुरुवात होणार आहे क्रिकेट विखाशापटणम क्रि सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्दच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताला विजयाची संधी आहे दूसऱ्या डावातही भारतानं काल दमदार फलंदाजी केली

हवामान पुणे शहराच्या काही भागात कालही दुपारी मुसळधार पाऊस झाला त्यामुळे सखल भागात पाणीसाचलं होतं कोकणमध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी काल मुसळधार पाऊस पडला